काँग्रेसचे वकील या खटल्याचा निकाल लागण्यात अडथळे निर्माण करत आहेत असं त्यांनी आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं राममंदिर निर्माणावरचा कोणताही निर्णय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच शक्य होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं सर्जीकल स्ट्राईक अर्थात लक्ष्यभेदी कारवाई अतिशय जोखमीची होती मात्र देशहितासाठी गरजेची होती या कारवाईची तारीख दोनदा बदलावी लागली लक्ष्य भेदी कारवाईसंदर्भात विरोधी पक्षांनी प्रश्न निर्माण करणं निराशाजनक आहे असंही ते म्हणाले सरहद्वीपलीकडे कारवाई करणा या सैनिकांबाबत आपल्याला चिंता लागून राहीली होती सूयोंदयापूर्वी पुन्हा भारतीय हद्दीत येण्याच्या सूचना दिल्या होत्या असंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं

राज्याच्या पर्यटन प्रसिद्धीसाठी राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित कार्यक्रमांना पर्यटन विभागाअंतर्गतज प्रायोजकत्व देणारी योजनाही आज मंजूर झाली

भीमा कोरेगाव लढ्याच्या विजय दिना निमित्त वाशिम जिल्ह्यातील महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांनी स्मृति स्तंभांच्या प्रतिकृतीला अभिवादन करून सलामी दिली अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या गट कर्ज व्याज परतावा योजनेत महामंडळानं काही बदल केले आहेत यामुळे राज्यातल्या आर्थिकदृष्टया मागासलेल्या गटातल्या युवकांना स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय्य तसंच स्वयंरोजगाराच्या संधी मिळण्यात अधिक सुलभता येईल असा विश्वास महामंडळाचे अध्यक्ष नरेंन्द्र पाटील यांनी व्यक्त केला

धूळमुक्त धूळे हे स्वच्छता अभियान आजपासून राबवण्यात येत आहे

नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट सातवा वेतन आयोग लागू करावा रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं स्वच्छता निरीक्षकांचा राज्य संवर्ग तयार करण्यात यावा यासह अन्य मागण्यासांठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी आजपासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपात जालना जिल्ह्यातल्या बाराशे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे जिल्ह्यातल्या चार नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींमधले कर्मचारी संपात सहभागी झाल्यामुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आपल्या विविध मागण्यांसाठी गेले पाच दिवस सुरु असलेलं मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कर्मचा यांचं बेमुदत उपोषण आज स्थगित करण्यात आलं

मात्र येत्या आठवडाभरात व्यवस्थापनाशी बैठक घेऊन त्यात तोडगा न निघाल्यास संघर्षाची भूमिका अधिक तीव्र केली जाईल असा धिरा ग्रंथालय कर्मचारी संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब देसाई यांनी दिला आहे

यात सिनेमाच्या तिकीटासह टीव्ही मॉनिटर स्क्रीनचा समावेश आहे

यात टीव्ही संच टायर पॉवर बँक आणि व्हिडीओ गेम्स यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे

नव्या वर्षाच्या आज पहिल्याच दिवशी शेयर बाजारात उत्साहाचं वातावरण होतं कर्जवसुलीच्या दृष्टीनं बुकिंग क्षेत्राचं काम सकारात्मक दिशेनं सुरु असल्याचं रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केल्यानांतर आज बाजार बंद होताना बँकिंग क्षेत्राचे समभाग तेजीत होते

नवीन वर्षाचं मध्यरात्री सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आलं मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास नयनरम्य आतिषबाजी करून परस्परांना नव्या वर्षाच्या शूभेच्छा देण्यात आल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी देशाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत ज्येष्ठ लेखक अभिनेते कादर खान यांचं काल क्लिंडात टोरंटो धिं दीर्घ आजारानं निधन झालं

कादर खान यांचा जन्म काबूलमधे झाला होता

पटकथाकार म्हणून मुख्यतः मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा यांच्यासाठी त्यांनी अनेक चित्रपट लिहिले त्यात धरम वीर गंगा जमूना सरस्वती कुली देशप्रेमी सुहाग परवरीश अमर अकबर अँथोनी ज्वालामुखी मुकद्दर का सिकंदर लावारिस शराबी वियादी चित्रपटांचा समावेश आहे

मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे